लातूर जिल्ह्यात हातावर पोट असलेल्यांना पंतप्रधान स्वनिधी योजनेचा आधार लसीकरण मोहीम राज्यात काल कोरोना लसीकरण मोहिम पून्हा सुरू झाली मात्र लसीकरणाला पेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे

लस घेतल्यानंतर गंभीर प्रतिकुल परिणाम झाल्याची घटना झाली नसल्याचं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितलं

काल सकाळी नऊ वाजेपासून लसीकरणाला सुरुवात झाली

त्यामुळे कोविन अँप पुन्हा एकदा फोल ठरल्याचे दिसून आले कोरोना लस घेतल्यानंतर व्ही

देसाई रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात दोघांना तर नायर रुग्णालयात तीन जणांना सौम्य त्रास झाल्याचे समोर आले आहे आजही लसीकरण होणार आहे ग्रुवार मात्र को विन एपवर लस घेणाऱ्यांची माहिती अपलोड करण्यासाठी तसंच इतर कामांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर संजय देशमुख यांनी दिली लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संधी ह्कली आहे अशा कर्मचाऱ्यांना प्न्हा लसीकरण मोहिमेत संधी मिळणार आहे लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही असा आरोग्य खात्याचा प्रयत्न आहे असंही त्यांनी सांगितलं

महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रम्ख डॉक्टर आशिष भारती यांनी पत्रकारांना ही माहिती दिली

शहरात पालिकेच्या आठ रुग्णालयात या मोहिमेची अंमलबजावणी सुरू आहे

मात्र ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांच्याकडुन अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे लस टोचल्यानंतर लाभार्थ्यांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवलं जात आहे

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बाळकृष्ण कांबळे यांनी स्वतः काल कोविडची लस घेतली

वाशिम जिल्ह्यातही तीन ठिकाणी ही मोहीम सुरु झाली आहे या मोहिमेंतर्गत वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय येथील लसीकरण केंद्रात काल लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी ही लस सुरक्षित असल्याचं सांगितलं तसंच लस टोचून घेतल्यानंतर कोणताही त्रास जाणवला नाही कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी लस घेणे आवश्यक असून सर्वांनी लस घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं ध्ळे जिल्ह्यात चार केंद्रावर काल लसीकरण करण्यात आलं

विशाल पाटील यांनी दिली

घरगाडा चालवणेही अशक्य झाले अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्रु केलेली स्वनिधी योजना हातावर पोट असलेल्यांच्या मदतीला धावून आली त्याबाबत लातूरचा हा वृतांत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

खासगी सावकारा कडून भरमसाठ व्याजाने कर्ज काढण्याची देळ आली होती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

राज्यात कोरोना चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याच्या प्रमाणातली घट कायम आहे

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं